आम्ही स्वदेशी उत्पादने वापरू पण ती तुम्हीही दर्जेदार बनवा ही ग्राहकांची सूचना उत्पादकांनीदेखील गांभिर्याने घ्यावी असं ते म्हणाले कधी ध्यानी मनीही नसलेल्या गोष्टी सरत्या वर्षानं दाखवल्या शिकवल्या कोरोनाच्या साथीमुळे अनेक संकटं आली सगळे व्यवहार थंडावल्याचा परिणाम वस्तूंच्या पुरवठ्यावर झाला पण प्रत्येक संकटातून बोध घेत आपण नव्या जोमानं त्यांचा सामना केला यातूनच देशाला नवं बळ मिळालं त्याचंच दुसरे नाव आहे आत्मनिर्भरता असं पंतप्रधान म्हणाले अर्जुनाच्या जिज्ञासेतून गीतेचा जन्म झाला असं सांगून गीता जयंतीच्या निमित्तानं बोलताना जोवर जिज्ञासा आहे तोवरच जीवनात ऊर्जा आहे हे लक्षात ठेवा असं आवाहन पंतप्रधानांनी केल

अनेक संस्था आणि व्यक्तींचा हातभार लागला असं आवर्जून सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात मधून या सर्वांचं अभिनंदन केलं औषधीगुणांनी युक्त अशा सुगंधी काश्मीरी केशराला भौगोलिक मानांकन मिळाल्याचा उल्लेख करून त्याचा लाभ काश्मिरात केशराची शेती करणाऱ्यांना होत असल्याचं मोदी यांनी सांगितलं तुम्हाला केशर घ्यायचे असेल तर काश्मीरचंच घ्या असं आवाहनही केलं देशभरातून आलेल्या पत्रांच्या उल्लेखानं आजच्या मन की बात ची सुरूवात करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिली दखल घेतली ती नववर्षा निमित्त यंदा देशालाच देऊ या श्भेच्छा या कोल्हापु्रातून अंजली यांनी पाठवलेल्या सूचनेची भारत बलवान होवो यशस्वी होवो हीच खरी शुभेच्छा असं ते म्हणाले मुक्याप्राण्यांसाठी जीवदयेतून राबवले जाणारे उपक्रम युवा ब्रिगेडनं केलेला कर्नाटकातल्या वीरभद्रस्वामी मंदिराचा जीर्णोद्धार शिक्षणाचे ऑनलाईन प्रयोग लुप्त होत चाललेली कोरवा भाषा जगवण्याचा प्रयत्न अशी काही उदाहरणं देत आपण हे करू शकतो आणि करणारच ही जिद्द महत्वाची असं मत पंतप्रधानांनी व्यक्त केलं स्वच्छतेसाठीच्या विविध उपक्रमांच्या यशाचे दाखले देत पंतप्रधानांनी काल मन की बात मधून प्लास्टिकमुक्त भारताचा संकल्प सोडण्याचं आवाहन केलं कोरोना काळात स्वच्छ भारताची चर्चा जास्त झाली नाही आता आधी आपण कचरा करायचा नाही असा नववर्षाचा संकल्प करायला हवा असं ते म्हणाले नव वर्षाच्या शुभेच्छा देत स्वतःची परिवाराची तब्येत सांभाळण्याचं आवाहन करत आणि पुढच्या वर्षी पुन्हा भेटूच असं आश्वासन देत पंतप्रधानांनी कालच्या मन की बात ची सांगता केली

केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर तसंच रेल्वेमंत्री पीयूष गोयल यावेळी नवी दिल्लीहून व्हिडीओ लिंकद्वारे उपस्थित राहणार आहेत या किसान रेलची साप्ताहिक ट्रेन म्हणून ऑगस्ट मध्ये सुरुवात झाली लोकप्रियता मिळाल्यानं आता आठवड्यातून तीन दिवस ही किसान रेल धावते आहे लॉकडाऊन दरम्यानही रेल्वे आणि शेती या दोहोंनी आपले काम चालू ठेवले आणि देशाच्या कानाकोप यात धान्य पोहोचविण्याचं काम केलं

फुलकोबी शिमला मिर्ची पान कोबी शेवग्याच्या शेंगा मिरची कांदा इत्यादी भाज्या तसेच द्राक्षे संत्री डाळिंब केळी सिताफळे यासारख्या फळांची वाहत्रक ही गाडी करते आहे

जागतिक कोरोनासंकटाविरुद्धच्या या लढाईत भारतानं अत्यंत प्रभावी कामगिरी केली आहे

त्याबरोबरच उपचाराखालील रुग्णाची संख्याही मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे

मंबई अहमदाबाद बलेट टेन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनला महाराष्ट्रात सरकार बदल झाल्यानंतर आता विरोध होत आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात जागा मिळण्यास विलंब झाल्यास फक्त गुजरातमध्ये बुलेट ट्रेन चालवली जाईल असे संकेत रेल्वे मंडळाचे अध्यक्ष विनोद कुमार यादव यांनी दिले आहेत यादव म्हणाले की बुलेट ट्रेन प्रकल्प एकत्र करण्याची भारतीय रेल्वेची इच्छा आहे आणि त्याद्रष्टीने आम्ही योजना तयार करत आहोत परंतु त्यासाठी जर जागा उपलब्ध करून देण्यास उशीर झाला तर पहिल्या टप्प्यात फक्त गुजरातमध्ये बुलेट ट्रेन चालवण्याचीही तयारी आम्ही करत आहोत असंही त्यांनी स्पष्ट केलं राष्ट्रीय हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या माध्यमातून या प्रकल्पासाठी जागा हस्तांतराची प्रक्रिया गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे

त्यामुळे या प्रकल्पाला विलंब होण्याची शक्यता आहे

या ढेपीवर अधिक संशोधन करून शेतकाऱ्यांसाठी कीटकनाशक कसं तयार करता येईल यावर संशोधन व्हावं अशी अपेक्षा महामार्ग रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी काल नागप्र इथं व्यक्त केली एका स्वयंसेवी संस्थेतर्फे करंजच्या झाडाच्या हजारो रोपट्यांचं गडकरी यांच्या हस्ते वितरण करण्यात आलं यावेळी बोलताना गडकरी म्हणाले की करंजपासून निर्माण झालेलं हे जैविक इंधन आपल्या परंपरागत डिझेलपेक्षा चांगलं आणि प्रदूषण न करणारं आहे

हेमंत जांभेकर यांनी करंज झाडापासून मिळणाऱ्या तेलबियांमुळे इंधनाच्या क्षेत्रात क्रांती घड्र शकत असल्याचं स्पष्ट केलं वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून घेण्याची प्रचंड क्षमता करंजमध्ये असल्यामुळे शहर प्रदूषणमुक्त होऊ शकेल याकडेही डॉक्टर जांभेकर यांनी लक्ष वेधलं फडणवीस शेतकरी हिताचे अनेक निर्णय मोदी सरकारने घेतले आहेत त्यामुळेच पंजाब हरियाणा सोडल्यास इतर कोणत्याही प्रांतातले शेतकरी या कायद्याला विरोध करायला तयार नाहीत असं मत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल सांगली जिल्ह्यात इस्लामप्र इथं किसान आत्मनिर्भर यात्रेच्या समारोप प्रसंगी ते काल बोलत होते प्रदेश भाजप अध्यक्ष चंद्रकांत पाटील यावेळी उपस्थित होते शेतीमालाला हमीभाव ठरवून देण्याचं महत्त्वाचं काम केंद्र सरकारनं केलं आहे त्याचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांना होतो आहे असे सांगून फडणवीस म्हणाले कृषिमाल देशाच्या विविध ठिकाणी विक्रीस उपलब्ध व्हावा यासाठी किसान रेल सुरू करण्यात आली आहे उसाची एफआरपी आणि साखरेचे दर ठरवून दिल्यामूळे या उद्योगातील अडचणी कमी झाल्या आहेत असं त्यांनी नमूद केलं

या संदर्भातील यादी निवडणूक निर्णय अधिकार्यांशना देण्यात आली आहे त्यामुळे अर्ज छाननीच्या वेळी या यादीत नाव आहे की नाही याची खात्री करुनच अर्जाला अंतिम मंजूरी दिली जाणार आहे अर्थसंकल्प महाआघाडी सरकार येत्या अर्थसंकल्पात धनगर समाजासाठी भरीव आर्थिक तरतूद करून या समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करेल अशी ग्वाही राज्याचे जलसंपदा आणि सांगली जिल्ह्याचे संपर्क मंत्री जयंत पाटील यांनी इस्लामपूर इथं धनगर समाजातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना दिली धनगर समाजाला राज्यात एन टी केंद्रात ओबीसी तर राज्यघटनेत एसटी अशी तीन आरक्षणे आहेत मात्र त्याचा काही उपयोग नाही अशी प्रतिक्रिया या समाजाचे नेते राम रुपनवर यांनी यावेळी दिली धनगर समाज महासंघाचे नवे प्रदेशाध्यक्ष एडवोकेट चिमण डांगे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला

पुण्यातील मंडई इथं महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी चूल पेटवून दर वाढीचा निषेध केला

ही दरवाढ सामान्य नागरिकांसाठी अन्यायकारक असल्याचं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे उस्मानाबाद उस्मानाबाद जिल्ह्यातल्या गावा गावात अनेक वर्षांपासून प्रलंबित शेत रस्त्यावरून गावकऱ्यांमध्ये असलेले अंतर्गत वाद हेवेदावे आणि संघर्ष टाळण्यासाठी जिल्हाधिकारी कौस्तूभ दिवेगावकर यांनी पूढाकार घेतला आहे याविषयी माहिती देणारा हा वृत्तान्त जिल्हाधिकारी श्री कौस्तुभ दिवेगावकर यांनी या शेत रस्त्यांच्या प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी व्यापक मोहीम हाती घेतली असून जिल्ह्यातील महसूल अधिकाऱ्यांकडून यासंदर्भात माहिती घेतली

गावागावात शिवार फेरी घेऊन गावकर यांसोबत मंडळ अधिकाऱ्यांनी पाहणी करण्याच्या सूचनाही यासंदर्भात देण्यात आल्या आहेत अतिक्रमण झालेले रस्ते मोकळे करून देण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतःहून पुढे यावे अन्यथा कायदेशीर तरतूदींचा वापर अवलंब करण्यात येईल मोकळे झालेल्या शेत रस्त्यांचे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून मजब्तीकरण केले जाणार असून त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण दूर होणार असल्याचे जिल्हाधिकारी श्री कौस्तुभ दिवेगावकर यांनी सांगितल देविदास पाठक आकाशवाणी वार्ताहर उस्मानाबाद हुतात्मा हिमाचलात कर्तव्यावर असताना हुतात्मा झालेल्या मेळघाटातील कैलास दहिकर यांना काल हजारो उपस्थितीत भावपूर्ण निरोप देण्यात आला भारतीय सैन्यातर्फे आणि जिल्हा पोलीस दलातर्फे यावेळी हुतात्मा दहिकर यांना मानवंदना देण्यात आली पोलीस दलातर्फे तीन फैरी झाडून सलामी देण्यात आली राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री तसंच अमरावती जिल्ह्याच्या संपर्कमंत्री यशोमती ठाकूर शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू खासदार नवनीत राणा आमदार राजकुमार पटेल यांनी पुष्पचक्र वाहून हुतात्मा कैलास दहिकर यांना श्रद्धांजली वाहिली

राज्यातलं सर्वात कमी तापमान कालही गोंदियातच होतं आजपासून पुन्हा कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तापमान कमी होऊ लागेल उद्यापासून विदर्भातली थंडीही वाढू लागेल

कोरोना विरुद्धचा हा लढा आपल्याला जिंकायचा आहे म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार